उपचाराखालील रुग्णसंख्या सतत पाच टक्क्यांपेक्षा कमी बाजारपेठांसाठी आरोग्य मंत्रालयाद्वारे नवीन मार्गदर्शक सूचना जारी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांसोबत आज चर्चेपूर्वी विविध मंत्र्यांची बैठक आणि

महाराष्ट्रासह दिल्ली केरळ पश्चिम बंगाल हरियाना आणि राजस्थान आदींचा त्यामध्ये समावेश आहे संपूर्ण देशभरात आरोग्य सेवेचं वाढविण्यात आलेलं जाळं त्यामध्ये आणलेली अत्याधुनिकता याचबरोबर डॉक्टर्स आणि इतर वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी आणि कार्यकर्ते यांच्या सक्रीय सहभागामुळे देशातील रुग्ण बरे होण्याचा दर सातत्यानं कमी होत असल्याचं मंत्रालयानं आपल्या आज सकाळी केलेल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे

रुग्णांचा त्वरित शोध रुग्णाचं तातडीनं विलगीकरण आणि परिणामकारक उपचार हा बाबी त्वरित तपासणी चाचण्यांमुळे शक्य झाल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद अर्थात आय सी एम आर यांनी म्हटलं आहे यामुळे देशातील कोरोनाबाधीतांच्या मृत्युच्या संख्येत घट होत आहे

यामध्ये मास्क न वापरणाऱ्या लोकांना दंडाची तरतूद असून खरेदीसाठीच्या वेळा निश्वित करण्यात आल्या आहेत या नव्या सूचनांनुसार प्रतिबंधित क्षेत्रातील बाजारपेठा बंद ठेवण्यात येणार आहेत एखाद्या भागात अचानक कोरोनाबाधितांची संख्या वाढल्यास तिथले बाजारही बंद करण्यात येणार आहेत किराणा माल ऑनलाईन मागवणं आणि त्याचं घरोघरी जाऊन वितरण करणं या बार्बीना चालना देण्यात येणार प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये राहणारे दुकानदार आणि दुकानांमध्ये काम करणारे कर्मचारी यांना बाजारपेठांमध्ये जाण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे

प्राथमिक चर्चेच्यावेळी उपस्थित असलेल्या शेतकरी नेत्यांना या बैठकीसाठी आमंत्रीत केलं असल्याचं कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी म्हटलं आहे दरम्यान नवी दिल्लीतील बुराडी परिसरात आंदोलनासाठी निश्वित केलेल्या निरंकारी समागम मैदानावर आंदोलक शेतकऱ्यांनी स्थलांतरीत व्हावं असं आवाहन गृहमंत्री अमित शाह यांनी केलं आहे बैठक दरम्यान शेतकरी आंदोलन प्रशांवर चर्चा करण्यासाठी आणि त्याबाबतची रणनीती निश्वित करण्यासाठी आज सकाळी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे

नङ्डा यांच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक झाली त्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा संरक्षणमंत्री राजनाथसिंह कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर आणि अन्नधान्य आणि सार्वजनिक वितरण मंत्री पियुष गोयल उपस्थित होते

सिनेटची मान्यता मिळाल्यानंतर त्या अमेरिकेच्या पहिल्या महिला अर्थमंत्री होतील आर्थिक घडामोडींशी संबंधित महत्त्वाच्या पदांवरील महिलांमधील त्या एक आहेत महत्त्वाच्या पदांवर अशा योग्य व्यक्तींच्या नियुक्तीमुळे जाती आणि वंश भेदाच्या भिंती गळून पडण्यास मदत होईल असं बायडेन यांच्या गटाचं म्हणणं आहे भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिक नीरा टंडन यांना अर्थसंकल्प आणि आर्थिक नियोजन विषयक कार्यालयाच्या संचालक म्हणन नियुक्त करण्यात आलं आहे चीन चिनी कंपनी चायना नॅशनल इलेक्ट्रोनिक्स इम्पोर्ट अँड एक्स्पोर्ट कोर्पोरेशन अर्थात सी ई आय ई सी वर बंदी घातली आहे व्हेनेझूएला इथं राष्ट्रपती निकोलस मादुरो यांच्या लोकशाही पायदळी तुडविण्याच्या सुरू असलेल्या प्रयत्नांना कंपनी मदत करत असल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे ही कंपनी व्हेनेझुएला इथं सरकारी दूरसंचार सेवा कंपन्यांना सायबर आणि तांत्रिक क्षेत्रातील सहकार्य करित आहे त्या माध्यमातून स्वतंत्र वृत्तपत्रांचा मजकूर आणि विरोधी सदस्यांची भाषणं यांना कात्री लावली जाते किंवा हा मजकूर ब्लॉक केला जातो

सीमा सुरक्षा दल देशातील सीमा सुरक्षा बलाचा आज स्थापनादिन आहे

आंतरराष्ट्रीय सीमा सुरक्षित ठेवतानाच देशांतर्गत सुरक्षा आणि नक्षलवादाचा सामना करण्यात सीमा सुरक्षा बलाचं योगदान महत्त्वपूर्ण असून छत्तीसगढ मध्ये नक्षलवादावार नियंत्रण मिळवण्यासाठी कानकेर नारायण पूर आणि कोंडनगाव जिल्ह्यात सीमा सुरक्षा बल सध्या कार्यरत आहे

मोदी दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्थापना दिनानिमित्त सीमा सुरक्षा बलाला शुभेच्छा दिल्या आहेत एक अत्यंत वीरतापूर्ण कामगिरी करणारं बल म्हणून सीमा सुरक्षा बलानं आपलं स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे देशाचं रक्षण करणं आणि नैसर्गिक आपत्तीच्या काळात देशवासियांना मदत करणं या जबाबदाऱ्या या बलानं कायम प्राणपणानं पार पाडल्या आहेत म्हणूनच देशाला आपला अभिमान आहे असं मोदी यांनी याबाबत आपल्या ट्वीटरवरील संदेशात म्हटलं आहे

एचआयव्ही एड्स रोगाचा विनाश प्रतिकार आणि परिणाम अशी यावर्षीची या दिनाची संकल्पना आहे एचआयव्ही सह जीवन कंठणाऱ्या लोकांना आधार देण्याकरिता एकत्र येण्याची संधी या दिनानिमित्त सर्वसामान्य लोकांना असते

त्यानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत नैसर्गिक सौंदर्याबरोबरच भारतीय परंपरा संस्कृती यांनी समुद्ध असलेलं हे राज्य आगामी काळात यासह आणि प्रगतीची नवी शिखरं पादाक्रांत करेल असं त्यांनी आपल्या ट्वीटर संदेशात म्हटलं आहे

चक्रीवादळ बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा आज सकाळी आणखी तीव्र झाला आहे

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पण कोरोना विरुद्धचा लढा अजून संपलेला नाही म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार